या कायद्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधी सदस्य करत होते लोकसभेतही याच मुद्यावर विरोधी पक्षातल्या खासदारांनी चर्चेची मागणी करत सभापतींच्या जागेसमोर घोषणाबाजी केल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सातवाजेपर्यंत लोकसभा तहकूब केली काँग्रेस द्रमुक त्रीणामूल काँग्रेस जनता दल शिवसेना राष्टवादी काँग्रेस या घोषणाबाजीत सामील झाले होते स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं कायदा तयार करावा अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत या संदर्भात नागपूरचे प्रदिप महादेवराव उके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे निवेदन तसंच याचिका सादर केली आहे त्यासंदर्भात आज मुंबईत विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत राज्य मुख्य निवडणुक अधिकारी बलदेव सिंग तसंच विधी आणि न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव आदि उपस्थित होते

त्यानुसार अनुषंगिक कायदा तयार करुन राज्यातल्या जनतेला िव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेनं मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असं अर्जदारातर्फे अँड सतिश उके यांनी यासंदर्भात निवेदनातील भूमिका स्पष्ट करताना सांगितल त्यावर विधानसभा अध्यक्षांनी या सूचना दिल्या

ते आज मुंबईत राज्य शासन आणि ऑब्झव्हर रिसर्च फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीनं आयोजित कुलाबा कन्व्हसेंशन या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना बोलत होते परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट्य असलं पाहिजे असं ते म्हणाले

कोरोनानं सगळ्या जगाचं पॉझचं बटन दाबलं असलं तरी आपल्याला पुढची वाटचाल कशी करावी लागेल ते शिकवलं आहे पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते ही शिकवलं आहे कोरोनावर औषध नसले तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले आहेत त्यामुळे पुढच्या काळात ऑक्सिजनचं किती महत्व असेल आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजलं असं ते म्हणाले

केंद्रीय अर्थसंकल्प हा संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवून तयार करायला हवा केवळ निवडणुकांसाठी असता कामा नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचं लक्ष असतं आणि सर्व थरांमधल्या नागरिकांना त्यातून अपेक्षा असतात केवळ काही राज्यांमधल्या आगामी निवडणुका डोळ्यामोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प लोकांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करणार असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं हिंदू समाजाबद्दल केलेलं वक्तव्य गंभीर अवमानजनक आणि आक्षेपार्ह असून त्यावर राज्य सरकारनं तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे एल्गार परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी काय झालं याची जाणीव असताना अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणं किती चूक होतं हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येतं असं या पत्रात लिहिलंय एखाद्या आयोजनाला परवानगी दिली म्हणजे त्यात झालेले सारे प्रकारसुद्धा खपवून घ्यायचे ही भूमिका योग्य नाही कुणीही यावं आणि अशी विधानं करून वातावरण खराब करावं आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही हा प्रकार अतिशय आश्वर्यजनक आहे राज्याची चिंता वाढवणारा आणि सर्वांच्या माना शरमेनं खाली घालायला लावणारा आहे हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून अशा विधानांचे परिणाम काय असतात यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल अशी आशा फडनवीस यांनी या पत्रात व्यक्त केली आहे

ते आज मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते

हे आश्वासनही प्रत्यक्षात आलं नाही अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही दिलेली आश्वासनं पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीनं वीज बिलं वसुली करून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका असंही बावनकुळे म्हणाले दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस तसंच लष्करी आणि निमलष्करी जवानांच्या पाल्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्राधान्य द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली राज्य पोलीस दलातल्या तसंच राज्याचा रहिवासी असलेल्या लष्करी किंवा निमलष्करी शहीद जवानांच्या पाल्यांना प्रत्येक अभ्यासक्रमात जास्तीत जास्त एका जागेवर प्राधान्यानं प्रवेश दिला जाईल असं त्यांनी सांगितलं

मुंबई शेअर बाजारात आजही तेजी कायम राहिली

मुंबईत गोरेगाव शिल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत आदिपुरूष या चित्रपटाच्या चित्रिकरण सेटला भीषण आग लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आग मोठी असली तरी चित्रीकरण स्थळावरच्या सर्व कलाकार आणि कामगारांना वेळेत बाहेर काढल्यानं कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र सेटचं तसंच ात्रेर मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आगीचं स्वरूप मोठं असल्यानं परिसरात धुराचे लोट पसरले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही यवतमाळ जिल्ह्यात काही बालकांना पोलिओच्या डोस ऐवजी सॅनिटायझर पाजलं गेल्या प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे यासंदर्भात आयोगानं काल जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं या प्रकरणाशी संबधित केलेल्या कारवाईचा तपशीलही आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे तीन दिवसात यासंदर्भातला संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देश बालहक्क आयोगानं दिले आहेत व्हॅलेंटाईन डे निमित्त समाजमाध्यमांवर फ्री गिफ्ट तसंच फ्री कुपनच्या अनेक लिंक व्हायरल होऊ लागल्या आहेत अशा कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये अशा लिंकवर आपली वैयक्तिक माहिती देवू नये असं आवाहन मुंबई सायबर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं केलं आहे मुंबईतलं ताज हॉटेल फ्री कुपन तसंच फ्री गिफ्ट कार्ड देणार असल्याबाबतचीही एक लिंक व्हायरल झाली होती मात्र ही लिंक बनावट असल्याचं आणि संबंधित वृत्त खोटं असल्याचं ताज हॉटेलनं स्पष्ट केलं आहे लोकमंगल वाचनालयाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची आज घोषणा झाली सर्वात्कृष्ट कांदबरीचा पुरस्कार संतोष जगताप यांच्या विजेने चोरलेले दिवस या कादंबरीला ललित लेखनाचा पुरस्कार पुरुषोत्तम बेडे यांच्या क्लोज एन्काऊंटर्स या पुस्तकाला तर सर्वोत्कृष्ट आत्मचरित्राचा पुरस्कार अशोक राणे यांच्या सिनेमा पाहणारा माणूस या पुस्तकाला जाहीर झाला आहे साहित्य क्षेत्रातल्या लक्षणीय कार्याबद्दलचा पुरस्कार मराठी अभ्यास परिषदेच्या भाषा आणि जीवन या त्रैमासिकाला जाहीर झाला आहे वाचनालयानं यावर्षापासून नवोदित लेखक आणि कवींसाठी प्रोत्साहनपर पुरस्कारांचीही घोषणा केली आहे हे पुरस्कार दर दोन वर्षांनी दिले जातील यंदा या प्रस्कारासाठी डॉ शिवाजी नारायणराव शिंदे यांच्या कैवार या पुस्तकाला तसंच मंगळवेढा या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे

केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आलं त्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या दडपशाही विरोधात जिल्ह्यात सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी समेतर्फे आंदोलन सप्ताह साजरा केला जात आहे

दक्षिण पूर्व किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पारा किंचित वर सरकला आहे